असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

असल्याच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच प्रतिपादन

अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद पूर्वांचलला चिकित्सा आणि कृषी संशोधन क्षेत्रात देशातील प्रमुख केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज उत्तर प्रदेशातील गाजीप्र इथं वैद्यकीय महाविदयालयाच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते महाराजा सुहेलदेव यांच्या स्मुतीनिमित्त एका टपाल तिकीटाचं विमोचन यावेळी करण्यात आलं

तसंच त्यांनी वाराणसी इथं सहाव्या आंतरराष्ट्रीय तांदळ संशोधन केंद्राच्या दक्षिण आशियायी परिसराचं देखील लोकार्पण केलं या केंद्राद्वारे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्याना कमी पाण्यात उत्पादन घेता येणाऱ्या तांदूळाच्या विविध प्रकारांच्या तसंच साखररहित आणि उच्च प्रथिनय्क्त तांद्वळाच्या जाती विकसीत करण्यास मदत मिळणार आहे त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाडा लालप्र इथं दीनदयाल हस्तकला केंद्रात एक जिल्हा एक उत्पादन योजनेच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि विणकर तसंच अन्य कलाकारांशी त्यांनी संवाद साधला

कर्मचारी राज्य वीमा महामंडळ ई एस

सी च्या रूग्णालयांमध्ये आता बिगर वीमा लाभधारक रूग्णही रूग्णालयाचे शुल्क देऊन उपचार घेव् शकतात सामान्य व्यक्तीही रूग्णालयाची ठराविक शुल्क दिल्यावर इथं उपचार घेऊ शकतात असं श्रम आणि रोजगार मंत्री संतोषक्मार गंगवाल यांनी सांगितलं सध्या प्रायोगिक तत्वावर निवडक रूग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली असून काही कालावधीनंतर देशभरातल्या सर्व ई

गडचिरोलीच्या वनक्षेत्रात असलेल्या जट्रोफा करंज रतनज्योत यासारख्या जैवइंधन देणाऱ्या वनस्पतींची लागवड करुन विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाची निर्मिती करता येईल याकरिता जैव इंधन केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता गडचिरोलीमध्ये आहे या प्रकल्पामूळ नागरी उड्डयन क्षेत्राची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केले स्थानिक डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल एज्य्केटर्स संस्थेच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी आयोजित लोक केंद्रीत आणि पर्यावरणपूरक पायाभूत विकास या तांत्रिक सत्रात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते पेट्रोलियम क्षेत्रात अमाप संधी असून सदयस्थितीत कृषीचं वैविध्यीकरण हे उर्जा क्षेत्राकडे होणे गरजेचं आहे

ओसाड जमीनीवर जैवइंधन वनस्पतीची लागवड करण्यासंदर्भात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती केल्यास मागासलेल्या क्षेत्रात सामजिक आर्थिक परिवर्तन घडू शकते असा आशावाद गडकरींनी यावेळी व्यक्त केला कांदयाच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कांदयाच्या निर्यात अनुदानात दुप्पटीनं वाढ केली आहे

यासह साखर सोयाबीन यासारख्या उत्पादनासाठी सुद्धा प्रोत्साहन धोरण अवलंबले असल्याचं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे याशिवाय नवीन वर्षामध्ये देशांतर्गतचा कांदा निर्यात झाल्याने स्थानिक मागणीच्या तुलनेत पूरवठा स्थिरावल्याने भाव सुधारण्यास मदत होणार आहे केंद्राच्या या धोरणामुळे नवीन कांदयाला चांगल्या भावाची अपेक्षा तयार झाली आहे

टी महामंडळामार्फत कंत्राटीपद्वतीनं भरण्यात येतील अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यात द्ष्काळाच्या झळांनी त्रस्त असलेल्या द्रष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी महामंडळानं नेहमीच प्ढाकार घेतला आहे

टी महामंडळाने द्यष्काळग्रस्त जिल्ह्यातील य्वकांना चालक तथा वाहक पदाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विदयार्थ्यांना एस टी चा मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय ही एस टी महामंडळानं यापूर्वीच घेतला आहे सरकारच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लोक संवाद साधून जाणून घेणार आहेत

निधी उपलब्ध करून दिला आहे

खर्च्न अत्याध्निक बसस्थानक या शहरात बांधण्यात येत आहे

निधी आपण लवकरच मंजूर करणार असून घग्घ्स इथं सर्व सोर्यींनी युक्त स्टेडियमचे बांधकाम सुध्दा करण्यात येणार आहे असं प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले काल चंद्रप्र जिल्हयातील घुग्घूस इथं विविध विकास कामांच्या भूमीपूजन सोहळयानिमित्त आयोजित जाहीर सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते

व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरिय समित्या कार्यरत असून जिल्हास्तरावरही या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करायची आहे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती नियामक मंडळाच्यावतीनं जिल्हास्तरीय ग्राम रक्षक दल ग्रामपंचायत व्यसनम्क्ती कार्यसमित्यांचे सदस्य कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना आणि व्यसनम्क्तीचे कार्य करणाऱ्या इच्छुक लोकांना व्याख्याने पथनाट्य पोस्टर्स चित्रफीत आणि इतर माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं ही बडोले यावेळी म्हणाले देशात सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत असून उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऱ्यानं निच्चांक गाठला आहे दरम्यान राज्यात देखील सर्वत्र थंडीत वाढ झाली आहे

विदर्भात आणखी दोन दिवस थंडीचा कडाका जाणवणार आहे

विदर्भातील अन्य जिल्ह्यात गडचिरोली वगळता सर्वत्र तापमान दहा अंश सेल्सियस पेक्षा कमी नोंदविण्यात आलं आहे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येण्याऱ्या फिल्ड आउटरीच ब्यूरोच्या वतीनं काटोल तालुक्यातील कचारी सावंगा इथल्या आदर्श विदयालय आणि कनिष्ठ महाविदयालय इथं स्वच्छ भारत अभियानाच्या विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते

शास्त्री स्टेडीयम इथं शिबीर सुरु होणार आहे सर्वांसाठी विनाम्ल्य असणाऱ्या या शिबीरात तज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांच्या तपासणीसह चाचण्या औषध उपचार आदी सुविधा प्रविल्या जाणार आहेत